केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली निवडणुकीच्या घोषणेबरोबरच देशात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे

कर्नाटक मणिपूर राजस्थान त्रिपूरा या राज्यांमध्ये दोन टप्प्यात आसाम छत्तीसगड कें तीन टप्प्यात तर झारखंड मध्यप्रदेश महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये चार टप्प्यात तर जम्मूकाश्मीर मध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे

सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट यंत्रं उपलब्ध करण्यात येणार आहेत मतदान यंत्रात सर्व उमेदवारांची छायाचित्रे असतील

रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकावर बंदी असेल संवेदनशील ठिकाणी विशेष निरीक्षक पाठवण्यात येतील सर्व संवेदनशील घटनांचे चित्रीकरण केले जाईल दहा लाख मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असंही अरोरा यांनी सांगितलं आंध्र अरुणाचलप्रदेश सिक्कीम आणि ओडिशा या चार राज्यात लोकसभा निवडणुकी बरोबरच विधानसभा निवडणूकही होणार आहे

आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दलची तक्रार सर्वसामान्य नागरिकांनाही करता यावी यासाठीच सी व्हिझील ऍप नागरिकांना मोफत डाउनलोड करून घेण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता मोठी रक्कम बाळगता येणार नाही अधिक वृतांत आमच्या प्रतिनिधीकडून

तेव्हा प्रवासात किंवा घरातही मोठ्या प्रमाणावर रोकड बाळगणाऱ्यांनो सावधान

पंतप्रधान लोकसभा निवडणूकीत लोकांनी सक्रीय सहभाग घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे केलं आहे प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या विक्रमी असून ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल असंही मोदी यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोग करत असलेल्या निवडणूकीच्या तयारीबद्दल देशाला अभिमान आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे

दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे असं श्रीपाद नाईक यांनी सांगितलं या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले

रेल्वे स्थानक बसस्थानक टोल नाके ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने यांनी सांगितलं

प्रत्ये बुथवर प्रशिक्षित आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत लसिकरण करण्यात येणार आहे

आल्या घरातील शेजारील नातेवाईकाकडील शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील बालक असल्यास जवळच्या लसिकरण बुथवर नेहन लसिकरण करुन घ्यावे अशी विनंती करण्यात येत आहे पुस परस्कार पद्म पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात होणाऱ्या एका विशेष सोहळ्यात करण्यात येणार आहे

अकाली दलाचे नेते सुखदेव सिंग धिंडसा आणि पत्रकार कुलदीप नय्यर यांना मरणोत्तर पद्मभूषण तर अभिनेते कादरखान यांना पद्मश्री पुरस्काराने पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे उर्वरीत मान्यवरांना या महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील सोहळयात प्रस्कार प्रदान करण्यात येतील